मागील पाच वर्षात या पुर्वीच्या सरकारनं विकासाच्या नावावर विदर्भातील जनतेचा अपमान केला राज्याचे मंत्री डॉ नितीन राऊत यांचा आरोप नक्षलवाद्याकडून गडचिरोलीतील दोन नागरिकांची हत्या

हैद्राबाद इथं पशुवैद्यकावरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेवर संसदेच्या दोव्ही सभागृहातील सभासदांनी तीव्र निषेध व्यक्त करून यातील आरोपीना कडक शिक्षा देण्याची मागणी केली महिलांवरील अत्याचार आणि गुव्ह्यांसंबंधीत कायदे आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची मागणी यावेळी सभासदांनी केली राज्यसभेचे अध्यक्ष एम वैंकय्या नायडू यांनी या घटवेची तीव्र निंदा केली असून फक्त कायदे करून हा प्रश्न सुटणार नसल्याचं म्हटलं आहे संपूर्ण देश तथा समाजानं अशा घृणास्पद कृत्याविरुद्ध उभं राहून सामना करावयास हवा असं विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे संबंधीत क्षेत्रातील सुरक्षा अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांनी केली तृणमुल काँग्रेसचे शंतव्र सेन राजदचे मनोज झा आपचे संजय सींग अखिल भारतीय अन्नाद्रमुकच्या विजीला सध्यनाथन बीजु जनता दलाचे अमर पटनाईक यांनी या घटवेची तीव्र निंदा करताना समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल आवश्यक असल्याचं यावेळी म्हटलं लोकसभेमध्ये सुद्धा या घटनेची तीव्र निंदा करताना हे कृत्य करणाऱ्यांना जबर शिक्षा करण्याची मागणी केली

बुलढाणा जिल्ह्यातील खामगावसह अनेक ठिकाणी महिला संघटना एकत्र येऊन त्यांनी वीर आंदोलन करून डॉक्टर प्रियांका रेड्डी यांच्या हत्येचा निषेध नोंदविला आहे

प्रियंका रेड्डी यांच्या अत्याचार प्रकरणातील पडसाद ब्लढाणा जिल्ह्यातही उमटले आहेत यातील आरोपींना फाशीची शिक्षा दया या मागणीसाठी आज ब्लढाणा जिल्ह्यामध्ये अनेक य्वती महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं मागील पाच वर्षात यापूर्वीच्या सरकारनं विकासाच्या नावावर विदर्भातील जनतेचा अपमान केला असा आरोप राज्याचे मंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत केला मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज प्रथमच डॉ वितीन राऊत यांचं नागपूर इथं आगमन झालं यावेळी त्यांच्या समर्थकांनी विमानतळावर स्वागत केलं नितीन राऊत यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं पत्रकारांशी बोलताना नितीन राऊत यांनी सांगितलं की काँग्रेस पक्षानं विदर्भाला व्याय देण्याचं काम केलं असून विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड करून विदर्भाला प्रतिनिधीत्व दिलं आहे साऊंड बाईट ना या विदर्भास वेगळा विदर्भ दिला ना विदर्भाचा विकास केला ना विदर्भात मोठमोठे उद्योगधंदे आणले ना विदर्भातील तरूणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रदाकार घेतला केवळ खोटं बोलण्याचं काम याठिकाणी झालं आणि विदर्भाचा विकास याठिकाणी गेल्या पाच वर्षात ख्रंटल्याचं चित्र विर्माण झालं आहे आमच्यावरती ही जबाबदारी आज आलेली आहे ही विदर्भाची प्रगती विदर्भाचा विकास या ठिकाणी करण्यासाठी विदर्भातील तरूणाईला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विदर्भातील तरूणाईला मानाचं स्थान येथील शेतकऱ्यांना मानाचं स्थान मिळवून देण्याची जबाबदारी आज आमच्यावर आली आहे आणि ती आमचं सरकार पूर्णपणे पार पाडण्यासाठी कटीबद्ध आहे

या योजनेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीकरीता दि

प्रदीप व्यास यांनी सांगितलं अनेक महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मज्रीसाठी जावं लागते प्रस्तीनंतरही त्यांना मजूरी करावी लागते यामूळं नवजात बालकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो ही परिस्थिती लक्षात घेता दारिद्रय रेषेखालील आणि दारिद्रय रेषेवरील गर्भवती महिलांसाठी प्रधानमंत्री मातुवंदना योजना स्रु आहे

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्प कालावधीच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतले नसल्याचं म्हटलं आहे बुलेट ट्रेन संबंधीत कोणताही निधी राज्य सरकारला प्राप्त झाला नसून या प्रकल्पात राज्य सरकारची भूमिका फक्त भूमी संपादनाची असल्याचंही त्यांनी सांगितलं

पीपल्स ग्रिल्ला आर्मीच्या आजपासून सुरु झालेल्या स्थापना सप्ताहाला हिंसक वळण देत नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील प्रसलगोंदी येथील दोन नागरिकांची हत्या केली आहे

त्यांनी मासू पूंगाटी आणि ऋषी मेश्राम यांना गावाबाहेर नेऊन त्यांची हत्या केली आज सकाळी पुरसलगोंदी आलेंगा रस्त्यावर दोघांचे मृतदेह आढळून आले याबाबत अधिक माहिती देत आहेत गडचिरोलीवरून आमचे प्रतिनिधी बाईट प्रसलगोंदीनजीकच्या स्रजागड पहाडावर लॉयड मेटल्स अॅड एनर्जी लिमिटेड या कंपनीनं लोहखनिज उत्खननाचं काम स्रु आहे

परंत् आता प्न्हा काम स्रु झाले आहे नक्षल्यांचा विरोध असतानाही कंपनीने उत्खननाचे काम स्रु केले असून मासू पुंगाटी आणि ऋषी मेश्राम यांनी उत्खननास समर्थन दर्शविले होते

या ठिकाणी वनविभागाने अनेक हत्ती पाळले असून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात

तसेच अहेरी तालुक्यातील पेरमिली गावाजवळ झाडे आडवी टाकून आणि बॅनर बाधून रस्ता अडविला होता

दरम्यान पोलिसांनी रेड अलर्ट जारी केला असून सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

वैद्यकीय विभागाशिवाय महिला आणि बालविकास विभाग पंचायतराज विभाग शिक्षण विभाग नेहरू युवा केंद्र यांचाही सहभाग या मोहीमेत राहणार आहे

श्यामसंदर निकम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं राज्रा इथल्या बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं आज राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाचं औचित्य साधून राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीनं सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीत विदयार्थ्यानी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत या माध्यमातून पर्यावरण रक्षणा बाबतचे विविध संदेश देण्यात आले सुपोषित जननी विकसित धारिणी हे घोषवाक्य घेऊन आजपासून अकोला जिल्ह्यात मातृवंदना सप्ताहची स्रुवात झाली या सप्ताहांतर्गत जिल्हयातील सर्वच आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे

सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांमध्ये मातांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून सुपोषित जननी विकसित धारिणी असा संदेशही दिला जाणार आहे